या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण पूर्वलक्ष्यी प्रभावानं लागू करायला आक्षेप घेणारी याचिका काही विद्यार्थ्यांनी नागपूर खंडपीठात दाखल केली होती तिची सुनावणी करताना न्यायालयानं हा निर्णय दिला

लोकसभा निवडणुकीदरम्यान घेतलेल्या जाहीर सभांच्या खर्चांचा तपशील सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिले आहेत मनसेचा एकही उमेदवार निवडणूक लढवत नसतांना पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात जवळपास दहा सभा धेतल्या आहेत नियमानुसार राजकीय पक्षांना खर्चाचा तपशील देणं बंधनकारक असून मनसेलाही तो द्यावा लागेल असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे राज ठाकरे यांनी घेतलेल्या प्रचारसभांचा खर्च कोणत्या उमेदवाराच्या खात्यात लावला जाणार याबाबतची विचारणा भाजपानं राज्य निवडणूक आयोगाकडं केली आहे एल आय सी अर्थात भारतीय आयूर्विमा मंडळाच्या जनश्री विमा योजनेत एक कोटी रूपयांचा घोटाळा करत एलआयसीला फसवल्याचं उघड झालं आहे जनश्री विमा योजनेअंतर्गत असंघटीत क्षेत्रातल्या लोकांना समूह विमा योजना देण्याची तरतूद आहे या योजनेतल्या तरतुरींचा गैरफायदा घेत औरंगाबाद शहरातल्या काही सामाजिक संस्थांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मृतांच्या नावे रक्कम उचलून त्याच व्यक्तीला दुसऱ्या संस्थेत पुन्हा जिवंत दाखवत त्याची पॉलिसी काढल्याचं परीक्षण अहवालात दिसून आलं याप्रकरणी आठ संस्थांच्या पदाधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल मुंबईत वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई डियन्सन सनरायझर्स हैदराबादवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला

हैदराबादनं या धावसंख्येची बरोबरी केल्यानं सुपर ओव्हर खेळवण्यात आली